दररोजच्या परिस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र स्वतः लक्ष ठखून असल्याचंही त म्हणाल दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शाळांसाठी मार्गदर्शक सुचना जारी काळ्या आहप्रा

याअंतर्गत भारतीय कंपन्यां श्मर बाजारातल्या विदक्षी कंपन्यांच्या वर्गवारीत नोंदणी करू शकतात

अभ्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास शर्थीच प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं

मात्र पावसामुळ सामन्याला उशीर झाला असून अद्याप नाणप्रफ्रफ झालक्षी नाही